संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन

अहम दनगर आणि धुळे महापालिकेसाठी शांततेत मतदान आज मतमोजणी

अधिवेशन संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे

दरम्यान केंद्र सरकारन आज एक सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत केलं जाईल राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनीही आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहातील रणनीती ठरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची बैठकही आज होत आहे सीएमए भवन सनदी लेखापालांच्या पीएचडीबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात महत्त्वपूर्ण घोषणा केली ऐक् या या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून या पुढील काळात पदवीसह सीए आणि आयसी डब्ल्युए असणाऱ्यांना पीएचडी करता येणार असल्याची घोषणा केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात केली द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंस ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयच्या पुणे शाखेच्या कर्वेनगर येथील सीएमए भवन इमारतीचे आज प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्याचप्रमाण खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्कवाढ या विषयावर तोडगा काढण्यासाठी कॉस्ट अकोंटनट्स यांचा यासाठी नेमलेल्या शिक्षणशुल्क समितीत समावेश करणार असल्याचंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले निवडणक अहमदनगर अहमदनगर आणि धुळे महापालिका निवडण्कांसाठी काही किरकोळ घटना वगळता काल शांततेत मतदान झालं

अहमदनगर इथं मतदानासाठी गेलेल्या एका पत्रकाराला पोलिसांनी मारहाण केली याबाबत नगर प्रेसक्लबने ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदविला तसंच निवडणूक सेवेतल्या एका कर्मचाऱ्याचा काल मृत्यू झाला

मतदान वाशिम वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल मतदान झालं पहिल्यांदाच इथं थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे त्यासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत

दिलीप माने उत्तम आरोग्यसेवा देण्यात पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं राज्यात बाजी मारली आहे राज्य शासानानं दिलेल्या मानांकनात पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल ठरला आहे ऐकू या याविषयी आधिक महिती पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप माने यांच्याकडून

हे सर्व श्रेय माझे सर्व डॉक्टर अधिकारी परिचालिका आणि इतर सर्वच कर्मचारी यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळेच आम्ही हा प्रथम क्रमांक मिळवू शकलेलो आहे आणि हे सर्व माझ्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कष्टाचं फळ म्हणावं लागेल साखर भारतीय साखरेसाठी चीनची बाजारपेठ खुली होण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू असून प्रामुख्यानं महाराष्ट्रातील साखर उद्योगाला त्याचा फायदा होणार आहे

चीनच्या साखर उद्योगाचं शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून उद्या ते उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना तर बुधवारी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना भेट देणार आहे असंही पाटील यांनी सांगितलं

मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर तसंच राज्यातल्या संगीत नाटकविषयक विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते संगीत नाटकांना नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा यंदाच्या नाट्यसंमेलन अध्यक्षा कीर्ति शिलेदार यांनी यावेळी व्यक्त केली त्या म्हणाल्या संगीत नाटकांची एक कला परंपरा आहे तीला चांगले दिवस यायला पाहीजेत यासाठी आधी सातत्याचे प्रयत्न झाले पाहीजेत आणि त्यांच्या पाठीशी सरकारनं किंवा उद्योजकांनी भरीव काही मदत करुन त्या नवसंजीवनी द्यावं या पोटतीडकीतून सगळे लोक एकत्र आलेले आहेत संत संमेलन अयोध्येत राम मंदिर उभं करण्यासाठी आता केवळ आधासन नको तर केंद्र सरकारन संसदेत कायदा करावा अशी मागणी काल नाशिक इथं आयोजित संत संमेलनात करण्यात आली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं या संमेलनाचं आयोजन केलं होतं आठवले हल्ला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको केलं या आंदोलनात उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे बाळासाहेब जानराव यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते न्यायदत उपक्रम न्याय्यहक्कांपासून वंचित राहिलेल्या समाजाच्या विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशनच्या माध्यमातन जालना जिल्ह्यातील कवडसी इथं न्यायदत उपक्रम आयोजित करण्यात आला होता याचा श्भारभ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती व्ही

देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला अपघात नाशिक नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या दोन अपघातात चार जण ठार तर पंधरा जण जखमी झाले मुंबई आप्रा महामार्गावर वडिवरे येथे साई भक्तानां घेऊन नाशिकहन मुंबईकडे जाणारी बस दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर पंधरा जण जखमी झाले तर काल रात्री नाशिक शहरात दुचाकी कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात दोन यवक जागीच ठार झाले

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या स्पर्धेत नऊ हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं या उपक्रमात केंद्र सरकार सुमारे दीड हजार विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देणार असल्याचं ते म्हणाले या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले मला असं वाटतं खेलो इंडियाचं यजमान पद हा एक अतिशय सन्मानाचा विषय आहे आणि तो आपण मिळविला आहे

चला याचं सोनं करुयात यजमान म्हणून सगळ्या खेळाडुंच स्वागत करुयात

हवामान राज्यात हवामान कोरडं असून हीच परिस्थिती उद्याही राहणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे